कोश्यारी यांचं प्रतिपादन

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची स्पष्टोक्ती बँक कर्मचाऱ्याचा संपाला आजपासून स्रूवात नागरिकांची प्रचंड गैरसोय

पोलिसांचा कडक बंदोबस्त

अश्या विदयापीठांचे व्यवस्थापन करणे कठीण जाते त्याउलट लहान आकाराच्या समूह विद्यापीठांचे व्यवस्थापन सुलभ पद्धतीने होत असून त्याठिकाणी गुणवता राखणे तसेच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणे शक्य होते राज्यातील चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठे तयार केल्यास अशी लहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे निश्चितच सर करतील असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत केले नव्याने स्रु झालेल्या एच एस एन सी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत आज राजभवनात झाली त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी शिक्षणातून यंत्रमानव तयार करायचे नसून चारित्र्य संपन्न नागरिक घडवायचे आहेत भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांनंतर शिक्षकांना महत्वाचे स्थान दिले आहे असे सांगून शिक्षकांनी आपल्या स्नेहपूर्ण आचरणातून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले

ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी नागरिकांना या दिवसाच्या शृभेच्छा दिल्या आहेत ग्राहकांचे हक्क सुरक्षित रहावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने प्ढाकार घेतलेला आहे तसंच ग्राहकांच्या समस्यांकडे कार्यक्षमतेने लक्ष दिलं जात आहे असं प्रतिपादन गोयल यांनी केलं योग्य किंमतीला चांगलं उत्पादन मिळणं हा ग्राहकाचा हक्क असल्याचं ट्वीट माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे ग्राहकांनी आपल्या तक्रारी ग्राहक मंचासमोर आणण्यास घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलं

सार्थक शैक्षणिक कार्यक्रमाचं काल गडकरी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते भोपाळमध्ये उदघाटन झालं यावेळी गडकरी यांनी आपले विचार व्यक्त केले तीन दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये आत्मनिर्भर भारत परिषद आणि प्रदर्शनाचा अंतर्भाव आहे रोजगार मिळण्यासाठी शिक्षण महत्वाचं असलं तरी कौशल्य विकासाशिवाय आपलं लक्ष्य साध्य होणार होणार नाही असंही गडकरी म्हणाले

सचिन वाझे वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना आज पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं मनसूख हिरेन मृत्यू प्रकरण तसंच प्रसिदध उदयोजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणात वाझे संशयित आहेत या प्रकरणी राष्ट्रीय तपास पथक अर्थात एन आय ए च्या विशेष न्यायालयानं त्यांना काल दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर आज सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं विशेष शाखेच्या अतिरिक्त आय्क्तांच्या आदेशान्सार वाझे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली राजेश टोपे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्यूदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले

त्यामुळे त्यातील बहतांश जणांना गुह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रक्कींग टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रि सूत्रीन्सार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे लग्न समारंभ सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे

आज सकाळी सहा वाजल्यापासून संपाला सुरूवात झाली असून मंगळवारी मध्यारात्रीपर्यंत संप सुरू राहणार आहे

नागप्रात आजपासून टाळेबंदीला सुरुवात झाल्याने सर्व व्यवहार ठप्प होते तर शनिवारी आणि रविवारी सुट्या असल्याने दोन दिवस बँका बंद होत्या त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी संप प्कारल्याने बँका बंद असल्याम्ळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करता आले नाही गडचिरोली चंद्रपूर आणि वाशिममध्येही अनेक एटीएममध्येही ठणठणाट असल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे आमच्या वार्ताहरांनी कळविले आहे

दरम्यान लस घेण्यापूर्वीच इच्छ्कांनी रक्तदान करावे

अश्या काळात आरोग्य विभागाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनेन्सार जिल्ह्यातील रक्तपिढीमध्ये रक्ताचा त्टवडा आहे तो त्टवडा वाढू नये म्हणून रक्तदात्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे

यादरम्यान रक्तदान करू नये

नियमीत रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी प्ढाकार घ्यावा

आज तलावाची पार असलेल्या किल्ल्याच्या भिंतीचे झाडी झुडपे काढून तसेच गणेश विसर्जन दर्गा विसर्जन आणि छटप्जा दरम्यानची मडकी आणि जलपात्र संकलन करित अभियानाची स्रूवात करण्यात आली जाधव निधन दलित पॅंथर चळवळीतील ज्येष्ठ कवी गायक झूंजार कर्तकर्ते समर्पित सुस्वभावी नेते मनोहर जाधव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत मनोहर जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे

नितीन राऊत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी क्लगुरू राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी प्रम्ख राजीव गांधी जैव तंत्रज्ञान विभागाचे संस्थापक संचालक डॉ सुधीर मेश्राम यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करणारा एक महान संशोधक आपल्यातून निघून गेला आहे अशी श्रद्धांजली ऊर्जामंत्री आणि नागपूर शहराचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी वाहिली

स्धिर मेश्राम माजी क्लग्रु जळगाव विद्यापीठ यांचे आज दुपारी निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले

महाराष्ट्रात गेल्या दशकात जोमाने वाढलेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या चळवळीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे नागपूर शहरामध्ये दररोज दोन हजारावर कोरोना बाधित पुढे येत आहेत

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत त्याम्ळे स्वतः सोबत क्ट्ंब आणि समाजाच्या आरोग्यासाठी सर्वांनी उद्यापासून स्रू होत असलेल्या कोरोना साखळी तोडण्याच्या लॉकडाऊनला पाठिंबा द्यावा घराबाहेर पडू नये असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ

आवश्यक काम असेल त्यांनाच सूट देण्यात आलेली आहे कागदोपत्री तपासणी केल्यानंतरच ही सूट देण्यात आलेल्या नागरिकांना सोडले जात आहे अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या वतीने कारवाही करण्यात येत आहे